या बैठकीत अनेक वस्तूंवरचे जीएसटी दर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

जीएसटी परिषदेची गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्थापना झाली होती केंद्रातील मोदी सरकारनडिप्पेत जाती धर्म प्रांत यांचस्पीडब्रस्पें संपवून विकासाचा महामार्ग तयार कला आहअसं केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटल आहा मकवी यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे आयोजित हुनर हाट चं उद्घाटन आज मुंबईत मुख्यमंत्री दक्षे फडणवीस यांच्या हस्तव्वाला उद्यावक्षी नकवी बोलत होता भाखा एक वर्षात हुनर हाट मुळव्रीड लाखपद्धी अधिक कारागीर हस्तकौशल्य व्यावसायिक आणि शिल्पकारांना तसद्धी त्यांच्याशी संलग्न उद्योगांना रोजगार मिळाला आहा असं नकवी यांनी सांगितलं या प्रदर्शनात एकाच जागी दक्षभरातील शिल्पकार कारागिरांनी तयार कलिविंग अप्रतिम वस्तू आणि वस्त्र उपलब्ध आहक्ती त्याशिवाय दक्षिरातील विविध राज्यांच खिद्यपदार्थ आणि पक्वान्न ग्रांचा आनंदही खवैय्यांना घती यईता

पाच राज्यातलक्ष विधानसभा निवडणुकीच निकालाचं कारण हाविथल्या मुख्यमंत्र्याच्या कामगिरीपक्त नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील रोष आह असं सांगत महाराष्ट्रात भाजपा सत्त्वि वाईट पद्धतीनं पराभव होईल असं राज ठाकरखिनी सांगितलं

ठाकुर यांनी नकतीच केंद्रीय रस्त्रिमित्री पियूष गोयल यांची भट्टघस्तिन सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद मार्गाचं काम लवकर सुरु करण्याची कायवाही तसंच आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी निवद्वजाद्वारक्ती चौथी प्रिमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धा आजपासून मुंबईत सुरु होत आहे ऑलिम्पिक तसंच जागतिक विजेते या स्पर्धेत भाग घेत आहेत स्पेनच छिंरालिना मॉरिन व्हीक्टर एक्सेलसन भारताचं पी व्ही सिधूं एच एस प्रणोय के श्रीकांत तसंच सायना नेहवाल असे अनेक ज्येष्ठ खेळाडू यात सहभागी होत आहेत